निदर्शनांच्यावछी नासधूस आणि गुंडगिरी करणा यांविरुद्ध कठोर भूमिका घष्ठाचञिणि त्यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याचञिदेश सर्वोच्च न्यायालयानं राज्यसरकारांना दिल आहेत सार्वजनिक नीतिमत्तद्व असस्तियंघोषित रक्षक गुन्हा करताना काहीही कारण सांगत असल तरी प्रत्यक्षात कायदा हातात घस्तिन आपली दहशत बसवण्याचाच त्यांचा हस्तू असतो त्यामुळ वियांच्यावर कारवाई होणं आवश्यक आह असं न्यायालयानं सांगितलं